डॉक्टर पोलीसांवर हल्ले करणाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी फटकारलं गरिवांसाठी पॅकेज कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लागू केलेल्या लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय काल केंद्र सरकारनं घेतले

पुढच्या तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे

एप्रिल महिन्यात हे पैसे खात्यांवर जमा केले जातील अशी माहिती अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली शेतकरी मनरेगा कर्मचारी विधवा दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना आर्थिक मदत केली जाईल असंही कालच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं

तसंच महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात पृढच्या तीन महिन्यांसाठी दर महिन्याला पाचशे रूपये सरकारकडुन भरण्यात येणार आहेत

संघटीत क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये सरकारकडून योगदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

केंद्र सरकारकडून ईपीएफच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचंही यावेळी सीतारामन यांनी सांगितलं

महाराष्ट्र आणि देशासमारचं कोरोनाचं भीषण संकट लक्षात घेता केंद्र सरकारकडून अशा पॅकेजची गरज होती या पॅकेजचे लाभ गरजूपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य शासन सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कोरोनाचं संकट हे तीन महिन्यांसाठी चालेल हे गृहित धरुन हे पॅकेज तयार केलं असलं तरी त्याचं वितरण तात्काळ होणं अपेक्षित आहे असं सांगत राज्यात आणि देशात अत्यावश्यक आरोग्य सुविधा उभारण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध झाला पाहिजे अशी मागणीही अजित पवार यांनी केली

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला कोरोना संकटाच्या कठीण काळात खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने बंद ठेवू नयेत तसंच नियमित रुग्णांची गैरसोय करू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे आपले दवाखाने बंद ठेवणाऱ्या खासगी डॉक्टर्सवर कारवाई करण्याचा इशारा विविध जिल्ह्यात प्रशासनानं दिला आहे

कोरोना अजीत पवार कोरोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त संयम पाळावा असंही त्यांनी नमूद केलं आहे प्रवासबंदी असताना काही जणांनी दूधाच्या टँकर्मध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत ही बाब थिंताजनक आहे वसईत पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं

मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली अशा घटनांमुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे जनतेनं कोरोनाचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावं पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे अस पवार म्हणाले

तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी घिंताजनक आहे या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग गरीब नागरिक रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक यांच्यासाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कंपन्यांच्या सहकार्यानंकम्युनिटी लंगर सुविधा सुरु केली आहे त्याच धर्तीवर खाजगी कंपन्या स्वयंसेवी संस्था संघटनांच्या सहकार्यानं राज्यातल्या अन्य शहरात देखील कम्युनिटी किचन सुरु करण्यात यावेत तसंच नागरिकांना रेडी ट्र इट किंवा रेडी ट्र कूक अन्नपदार्थ उपलब्ध करुन द्यावेत असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे यामुळे राज्यातील मालवाह् ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून अडविण्यात येणार नाही असा निर्णय बैठकीत घेण्यात आला राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेती वापराचे टॅक्टर हार्वेस्टर आदी वाहनांना प्रेसे पेट्रोल डिझेल उपलब्ध करुन देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला गावबंदी एका बाजूला राज्याच्या विविध भागात कोरोनाचा प्रसार होत असताना पर्यटकांचं आकर्षण ठरणाऱ्या नाणे घाटाजवळच्या निसर्गरम्य आहपे गावच्या आदिवासी बांधवानी मात्र आपल्या गावच्या सीमा बाहेरचे नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद केला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर जवळील आहपे हे गाव निसर्ग सौदर्याने नटलेले असून वर्षातील बाराही महिने इथं पर्यटकांची वर्दळ असते मात्र सध्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर इथल्या आदिवासी बांधवानी बाहेरच्या नागरिकांसाठी गावच्या सीमा बंद करतानाच स्वतः देखील एका अर्थाने विलगीकरण कक्षातच राहण्याचं एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे या गावातील आदिवासाचं संपूर्ण जीवनच पर्यटन व्यवसायावर अवलंबुन असताना देखील स्वतःच्या आणि इतरांच्याही सुरक्षिततेच्या द्रष्टिकोनातुन त्यांनी घेतलेला हा निर्णय त्यामुळच इतरांसाठी आदर्शवत ठरणारा म्हटला पाहिजे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

मात्र एक दिलासादायक बातमीही समोर आली आहे

पणेकर खरेदी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची अडचण भासणार नाही अशी ग्वाही पूणे जिल्हा प्रशासनानं वारंवार दिली असूनही काल सकाळी पुणेकरांनी महात्मा फुले मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली इतर ठिकाणी भाजी विक्रेते दुप्पट तिप्पट दरानं भाजीपाला विक्री करत असल्याचं सांगत पूणेकरांनी मोठ्या संख्येनं मंडईत गर्दी केली

आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कोरोनाबाबत पाठविलेल्या बातम्यांवर आधारित वृत्तांत आता ऐकया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील कोरोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपलं एक दिवसाचं वेतन देण्याचं घोषित केलं आहे राजभवनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी देखील आपलं एक दिवसाचं वेतन करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचं काल राजभवनाकडून सांगण्यात आलं संचारबंदीच्या काळात गरजूंना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी अनेक राजकीय पक्ष नेते लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था संघटना पुढे येत आहेत नांदेडमध्ये रुग्णालयात उपचार घेत असलेले रूग्ण रस्त्यावर रहाणारे मिक्षेकरी यांना जेवण आणि पिण्याचे पाणी सेवाभावी वृत्तीने पोहोचवण्याचं काम पत्रकार योगेश लाटकर यांनी हाती घेतलं आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला मार्केट कालपासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलं आहे

मार्केट परिसरात प्रवेश करण्याआधी थर्मल चेकअप मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण बंधनकारक करण्यात आलं मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक गाडीवर आरटीओतर्फे अत्यावश्यक सेवेचे स्टिकर लावण्यात आले आहेत पुणे मार्केट यार्डातील गुळ भुसार बाजार कालपासून सुरू करण्याचा निर्णय दि पुना मर्चट्स चेंबरने घेतला आहे

भाजीपाला विभाग सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही भाजी बाजार बंद करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि पश्पालकांकडून दूध घेण्यास नकार देण्याऱ्या मोठ्या दूध डेअरी आणि विक्री संघावर कारवाई करावी असा आदेश वध्याचे संपर्कमंत्री सुनील केदार यांनी दिला आहे राष्ट्रीय आपत्ती आणि साथरोग प्रतिबंध कायद्यातर्गत जीवनावश्यक वस्तुचा प्रवठा सुरळीत करण ही शासन प्रशासनाची जबाबदारी आहे आणि सरकार ती खंबीरपणे पार पाडेल असं त्यांनी काल वध्यात आढावा बैठकीनंतर सांगितलं नाशिकचा द्राक्ष हंगाम संपत आला असताना कोरोनाचा फटका बसला आहे देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी असल्याने मज्र मिळणं कठीण झाले आहे

परंतु नंतर कोरोनाचा फटका बसला दरम्यान सांगलीत अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षांची काढणी केली आहे तो माल जागेवर पडून राहिल्यास खराब होण्याचा धोका ओळखून माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी द्राक्षांच्या गाड्यांची वाहतूक नाशिकसह इतर ठिकाणी करावी अशी विनंती केली होती त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरी दिली आहे जळगावमध्ये विड्याचंनागीण पान फापडा आकडा पान विकून आपला संसार चालवणाऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना आला आहे

आमोद गडीकर यांनी काल दिली सर्व राज्यांच्या तसंच जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत

परभणी जिल्ह्यातील पुणे मुंबईत वास्तव्यास असलेले सोनपेठ तालुक्यातील नागरिक आता कोरोनाच्या धास्तीने वाटेल ते भाडं मोजून अवैधपणे खासगी रुग्णवाहिकेतून गावी परतत आहेत लातूर जिल्हा आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी आपल्या मुलां मुलींना नातेवाईकांना आहे तिथे थांबू द्यावे त्यांना काही अडचण आल्यास स्थानिक प्रशासनाकडे संपर्क करावा असे आवाहन लातूरचे संपर्क मंत्री अमीत देशमुख यांनी केलं आहे

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शासकिय यंत्रणा प्रयत्न करीत असताना उत्साही नागरीक मात्र संचारबदीचे पालन करीत नाही

अलिवाग तालुक्यातील विविध गावात पुणे मुंबई किंवा अन्य शहरातून येणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी सरपंचांनी घ्यावी अन्यथा कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी नोटीस अलिबाग पोलिसांनी तालुक्यातील सरपंचांवर बजावली आहे